हा पाऊस सर्वसाधारण श्रेणीच्या खालच्या श्रेणीचा असल्याचंही हवामानखात्यानं म्हटलं आहे पावसाळा संपला असला तरीही महाराष्ट्र आणि गोव्यात या आठवड्यात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे

कालवा फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या अभियंत्यांना दिली पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र तूरखेडे यांनी कालवा फुटल्याचं मान्य केलं

अधिकारी आणि कर्मचारी कालव्याच्या दुरुस्तीसाठी घटनास्थळी पोचले आहेत धरणातून सोडलं जाणारं पाणी कमी केलं आहे पारशिवनी मौदा रामटेक या तालुक्यांमधल्या धान उत्पादकांना सिंचनासाठी प्रकल्पातलं पाणी सोडायचा निर्णय घेतला होता मात्र हा कालवा फुटल्यानं या भागातली धान शेती पाण्याखाली गेलीय प्लॅस्टिक बंदी राज्यात असलेल्या प्लॅस्टिक बंदीचं उल्लंघन करुन अशा वस्तूंचं उत्पादन करत असलेल्या कंपन्यांवर आजपासून कारवाई सुरू झाली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मुदत काल संपल्यानंतर मंडळानं हे निर्देश दिले आहेत

पंकजा मंडे जिमाअ सनील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं पशुधन हे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत असून शेतकऱ्यांबरोबरच महिलांनीही जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळले पाहिजे या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे असं ग्रामविकास तसंच महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे त्या काल बीड जिल्ह्यात परळी इथं पशुसंवर्धन विभागानं आयोजित केलेल्या संगणकीय राज्यस्तरीय पशुगणना कार्यक्रमाचा प्रारंभ करताना बोलत होत्या

नारळी पोफळीच्या बागा आणि आंबा बागायतदारांना या वादळाचा मोठा तडाखा बसला तसंच भातशेतीचंही मोठं नुकसान झालं आहे

फेडरेशननं याबाबतचं निवेदन पालघरचे निवासी जिल्हाधिकारी नवनाथ जरे आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांना दिलं आहे रावण हे आदिम संस्कृतीचं श्रद्धास्थान असल्याचं ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचं म्हणणं आहे राजा रावण हा अत्यंत समुद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचा देदिप्यमान ठेवा आहे

त्यामुळे नागरिकांना तत्काळ दाखले मिळू लागल्यानं वेळेची बचत झाली आहे